शहरात सखल भागात पाणी भरू लागलं असून मुंबईत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे

मुंबईतली रस्त्यावरची वाहतूकही वादळी वारे आणि पावसामुळे मंदावली असून ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसत आहे रायगड जिल्ह्यातही आज पहाटे मुसळधार पावसाला सुरुवात झाली

अनेक ठिकाणी झाडं आणि विजेचे खांब उन्मळून पडले पालघर जिल्ह्यातही आज सकाळपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरु आहे नाशिक जिल्ह्यातही आज सकाळी पाऊस झाला ठाणे शहरातही काल रात्रीपासून पाऊस सुरु असून शहरातल्या काही भागांचा वीजप्रवठा खंडित झाला आहे हे चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्यातून काल रात्री रायगड जिल्ह्याकडे सरकल असलं तरी रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वारे आणि पावसाचा जोर कायम आहे दरम्यान हे चक्रीवादळ आज संध्याकाळपर्यंत गुजरातच्या किनाऱ्याला धडकण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे

मुख्यमंत्री आज दुपारी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीतही आढावा घेणार आहेत

त्यांनी यावेळी सिंधुर्द्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसंच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनानं तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले आहेत

काँग्रेस नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण महसूल मंत्री बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ऊर्जामंत्री नितीन राऊत हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी सातव यांना श्रद्धांजली अर्पण केली राजीव सातव यांचं काल प्णे इथं उपचारादरम्यान निधन झालं

आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शील यांनी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांना याबाबतचं पत्र पाठवलं आहे

पॉल यांनी सांगितलं कोवॅक्सिनच्या उत्पादनासाठी आणखी खाजगी कंपन्यांनी पुढे याव असं आवाहन पॉल यांनी केलं आहे

बीड जिल्ह्यातली कृषी सेवा केंद्र सुरु ठेवण्यास जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी परवानगी दिली आहे सध्या सर्वत्र खरीप हंगामाची तयारी सुरू असून शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे यातच कृषी सेवा केंद्र ही सुरु राहिली पाहिजेत अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती

वाशिम जिल्ह्यात चांडस ते कळमगव्हाण दरम्यान खासगी बस आणि वाळूचं टिप्पर यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाला आज सकाळी हा अपघात झाला

त्यांना राष्ट्रपती पुरस्कार आणि महाकवी कालिदास पुरस्कारांसह अनेक प्रस्कारांनी गौरवण्यात आलं होतं संवादिनी वादनात त्यांचा सखोल अभ्यास होता